हिंगोलीचं वारकरी दाम्पत्य अनिल आणि वर्षा जाधव यांना शासकीय पूजधी मान मिळाला

जगातल्या सगळ्यात मोठ्या प्रसारण संस्थांमध्य ञिकाशवाणीचं नाव घरिके जातं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी टिळकांना जयंती निमित्त टविटरवरून आदरांजली वाहिली आहा लोकमान्य टिळकांनी सर भारतीयांमध्य डिश्प्रस्ताचं स्फुल्लिंग चस्तिलं

आगामी लोकसभा निवडणूकीसाठी समविचारी पक्षांशी निवडणूकपूर्व आणि नंतर आघाडी करण्याच्या दृष्टीनक्कॉंप्रस्तिस्तिर्वसंमतीनसिहल गांधी यांच्या नावाची निवड कल्पाच पक्षाचप्रिवर्त रुणजित सुरजघ्रीला यांनी या बैठकीनंतर सांगितलं भाजपा अध्यक्ष अमित शहा काल एकदिवसाच्या मुंबईभटीवर आल हीत द्वादरच्या वसंतस्मृती भाजपा कार्यालयात त्यांनी भाजपानस्तिञाणि कार्यकर्त्यांशी बंद खोलीत चर्चा क्ली

अधिकाधिक मतदारांपर्यंत पोचण्यासाठी विविध उपाय त्यात आहृत्त आशियाई कनिष्ठ गट कुस्ती स्पर्धा काल नवी दिल्ली धिं संपन्न झाली